या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते आगामी खरीप हंगामात पीक कर्ज घेण्यासाठी शेतकरी पात्र असणं गरजेचं आहे त्यामुळे कर्जम्क्ती योजनेच्या अंमलबजावणीमध्ये बँकांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल राजस्थानातल्या जोधपूर इथून नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी प्स्तिकेविषयी जनजागृती अभियानाला प्रारंभ केला जोधपूरमध्ये पाकिस्तानातून आलेल्या आणि भारताचं नागरिकत्व मिळवण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या निर्वासितांची संख्या लक्षणीय आहे

शिवसेनेच्या विद्यमान अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरल्यानं निवडणुकीत चुरस निर्माण झाली भाजप उमेदवारानं माघार घेतल्यानं काँग्रेसच्या मीना शेळके आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार देवयानी डोणगावकर यांच्यात थेट लढत झाली एका सदस्यानं दोन्ही उमेदवारांना मतदान केलं हा वैधानिक पेच निर्माण झाल्यानंतर सभागृहात गोंधळ झाल्यामुळे कालची विशेष सभा स्थगित करून यावर आजच्या सभेत निर्णय घेतला जाणार आहे

औरंगाबाद सह जालना बीड नांदेड परभणी लातूरसह मराठवाड्यात सर्वत्र सावित्रीबाई फुले यांना विविध पक्ष संघटनांच्या आदरांजली वाहण्यात आली

औरंगाबाद पोलिस आयुक्त कार्यालयात सायबर सेफ व्मन या विषयावरच्या कार्यशाळेत खासदार इम्तियाज जलिल यांनी मार्गदर्शन केलं इंटरनेटच्या धोक्यांपासून बचावासाठी तंत्रज्ञान वापरतांना सतर्कता बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले लातूर इथंही या महिमेअंतर्गत काल कार्यशाळा घेण्यात आली महिलांनी फक्त साक्षर असून चालणार नाही तर सायबर साक्षर झालं पाहीजं असं मत पोलिस उपअधिक्षक सचिन सांगळे यांनी यावेळी व्यक्त केलं परभणी इथं शिवाजी महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केलं विशेष कक्ष दामिनी किंवा छेडछाड विरोधी पथकात महिलांनी निर्भिडपणे तक्रार दाखल करावी असं सूर्यवंशी यांनी सांगितलं हिंगोली इथं यानिमित्त घेतलेल्या कार्यशाळेत पोलीस अधिक्षक योगेशकुमार यांनी मार्गदर्शन केलं माहिती आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे आजच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षा हा विषय अत्यंत महत्त्वाचा असून त्याबाबत प्रत्येकानं सदैव सतर्क असावं असं त्यांनी नमूद केलं

काल पहिल्या दिवशी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती

राष्ट्रीय दिव्यांग संस्थाचे कार्यकारी सदस्य सुरेश पाटील यांच्या हस्ते काल लातूर इथून तपासणी शिबीरांना सुरुवात झाली

देसाई स्मृती पुरस्कार लातूर जिल्ह्यातल्या यमगरवाडीच्या भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानला काल प्रदान करण्यात आला हरिभक्त परायण जलाल महाराज सय्यद यांचं यावेळी भारतीय तत्वज्ञान जागतिक संदर्भ या विषयावर व्याख्यान झालं

उमरगा शहरातल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना साहित्य संमेलनाची माहिती दिल्यानंतर ही साहित्य ज्योत यात्रा लोहारा मार्गे तुळजापूरकडे मार्गस्थ झाली

लातूर पुणे रेल्वे सुरु करावी कोल्हापूर ते धनबाद दीक्षाभूमी एक्स्प्रेस पंढरपूर लातूर नांदेड मार्गे सोडावी अशी मागणीही करण्यात आली आहे दरम्यान अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आज रद्द करण्यात आली असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड कार्यालयानं कळवलं आहे